उपमुख्यमंत्री अजित पवार आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना कोरोनाची लागण कोरोनाच्या परिस्थितीतही राज्यात हजारो कोटींची गुंतवणूक येत आहे अशा सकारात्मक परिस्थितीत राज्यातल्या भूमीपुत्रांनी उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी केलं आहे ते काल मुंबईत शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलत होते

राज्यांना जीएसटीचे पैसे वेळेवर मिळत नाहीत त्यामुळे वस्तू आणि सेवा कर प्रणाली फसली असल्याचं सांगत जुनी प्रणाली लागू करण्याची मागणी त्यांनी केली

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरचा हा पहिलाच दसरा मेळावा कोरोना निर्बंधामुळे शिवाजी पार्क मैदाना ऐवजी सावरकर स्मारकाच्या सभागृहात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत घ्यावा लागला यावेळी ठाकरे यांनी राज्यातल्या आणि देशातल्या विविध विषयांवर भाष्य करत विरोधकांवर टीका केली मंदिरं उघडण्याच्या मुद्यावरून आम्हाला कोणी हिंदूत्व शिकवू नये आमचं हिंदूत्व म्हणजे पोकळ ढोल नाही असंही ठाकरे यांनी आपल्या भाषणात सुनावलं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 राज्यातलं आपलं महाविकास आघाडीचं सरकार पाडून दाखवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी विरोधी पक्षांना दिलं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 केंद्र सरकारनं कांद्याच्या साठवणूकीवर आणलेली मर्यादा तसंच कांदा निर्यातीवर घातलेल्या बंदीला विरोध म्हणून आज नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमधे सर्व प्रकारचं कामकाज आज बंद आहे मात्र कामकाज बंद ठेवण्याबद्दलचं कोणतंही अधिकृत पत्र किंवा निवेदन व्यापारी तसंच कांदा उत्पादकांच्या संघटनांनी बाजार समित्यांना दिलेलं नाही त्यामुळे समित्यांमधलं प्रशासकीय कामकाज सुरू आहे जिल्ह्यातल्या लासलगाव पिंपळगाव सायखेडा मनमाड बाजार समित्यांमधे काही शेतकऱ्यांनी अत्यल्प प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणला मात्र बाजार समित्यांमधे कोणत्याही शेतमालाचे लिलाव झाले नाहीत असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज जगातील प्रमुख तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातल्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर दूर दृश्य प्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत नीती आयोग आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने हा वार्षिक कार्यक्रम आयोजित केला आहे भारत हा कच्च्या तेलाचा तिसरा मोठा खरेदीदार देश असून एलएनजी अर्थात द्रवीभूत नैसर्गिक वायूचा चौथा सर्वांत मोठा आयातदार देश असल्यानं जागतिक तेल आणि वायू क्षेत्रात भारताचं स्थान महत्वाचं आहे जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी भारताच्या राष्ट्रध्वजाविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी निषेध केला आहे तीरंगा म्हणजे देशाची ओळख आणि अभिमान आहे असं जावडेकर यांनी म्हटलं आहे जम्मू आणि काश्मीरला जोपर्यंत स्वतःचा झेंडा पुन्हा मिळत नाही तोपर्यंत आपण तीरंगा फडकवणार नाही असं विधान मुफ्ती यांनी केलं होतं

त्यामुळे या बाजार समिती मध्ये सोयाबीनची विक्रमी आवक होत आहे त्यामुळे शेजारील अकोला अमरावती यवतमाळ आणि हिंगोली या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी मध्यरात्रीपासूनच विक्रीसाठी या बाजार समितीसमोर मालवाहू वाहनांच्या लांबच लांब रांगा लावल्या आहेत हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ देशातील आठवे ज्योतिर्लिंग आहे दसरा महोत्सवानिमित्त इथं पालखी मिरवणूक काढण्याची परंपरा आहे या पालखी महोत्सवाला दहा हजारांच्या वर भाविक जमा होतात मात्र कोरोना काळात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी या सोहळ्यासाठी परवानगी नाकारली होती परंतु शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी परवानगी नसतानाही पालखी मिरवणूक काढली त्याबद्दल बांगर यांच्यासह इतर पन्नास जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे रायगड जिल्ह्याचं श्रध्दास्थान आणि रोह्याचे ग्रामदैवत असलेल्या श्री धावीर महाराजांच्या पालखी सोहळ्यास आज पहाटे मोठ्या उत्साहात सुरुवात झाली यावेळी रायगड पोलिसांच्या वतीनं श्री धावीर महाराजांना सशस्व मानवंदना देण्यात आली कोविड प्रतिबंधाच्या नियमांचं पालन करत चार तासांतच पालखी मंदिरात परतली सशस्त्र पोलिसांची मानवंदना दिली जाणारं हे राज्यातलं एकमेव देवस्थान आहे

अनेक रोहित्रांमध्ये बिघाड झाला आहे

यंत्रणेला पूर्वपदावर आणण्यासाठी महावितरणचे कर्मचारी जीवाचं रान करत आहेत केंद्र सरकारच्या शहरी विकास विभागानं आयोजित केलेल्या दि इंडिया स्मार्ट सिटी मिशन या राष्ट्रीय स्पर्धेत स्ट्रीट्स फॉर पीपल या विभागात औरंगाबाद शहरानं भाग घेतला आहे या विभागात औरंगाबादमधल्या क्र्नीट सर्कल क्रांती चौक ते उस्मानपुरा सर्कल आणि पैठणगेट ते गुलमंडी या तीन मुख्य रस्त्यांची पथदर्शी प्रकल्प म्हणून निवड केली आहे नागरिकांची सुरक्षा लहान मुलांसाठीची उपयोगिता कोरोना संसर्गातून ग्रीन रिकव्हरी करणं हा या स्पर्धात्मक योजनेचा उद्देश आहे

देशातला कोरोना मृत्यूदरही दीड टक्क्यापर्यंत खाली आला आहे

ते दक्षिण मुंबईतल्या खाजगी रूग्णालयात दाखल आहेत कोरोनाविषयी जागृतीसाठी केंद्र सरकारनं सुरु केलेल्या मोहीमेत सहभागी होत धुळे शहर मतदार संघाचे आमदार फारूक शाह यांनी नागरिकांना मास्क लावणं सुरक्षित अंतर राखण आणि हात धुणं या त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे

भारतीय रिझर्व्ह बँकेचे आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी काल ट्विट करत त्यांना कोरोना संसर्ग झाल्याची माहिती दिली आपल्याला कोरोनाची विशेष लक्षणे नसल्यामुळे दक्षता म्हणून पुढील काही दिवस आयसोलेट राहून दूरदृश्य प्रणालीद्वारे अधिकाऱ्यांच्या संपर्काद्वारे आपण कामकाज चालू ठेऊ त्यामुळे आरबीआयच्या कोणत्याही कामावर परिणाम होणार नाही असेही त्यांनी सांगितले

भारतीय लष्कराच्या कमांडर परिषदेला आजपासून सुरुवात होणार आहे लष्कराच्या या सर्वोच्च पातळीवरील चार दिवसांच्या परीषदेचं अध्यक्षपद लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे भूषवणार आहेत या परिषदेत धोरणात्मक निर्णय घेतले जातात या परिषदेला लष्कराचे सर्व कमांडर आणि लष्करी मुख्यालायांचे प्रमुख उपस्थित असतील संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सरसेनाध्यक्ष जनरल बिपीन रावत नौदल प्रमुख अद्यानिरल करमबिर सिंह आणि हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल आर के एस भदोरिया हे उद्या या परिषदेत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील वेळ आणि पैसे बचतीसाठी ठाणे जिल्ह्यातल्या उपनगरी रेल्वे प्रवाशांनी कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी जलवाहतुकीचा वापर सुरू केला आहे फक्त अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांनाच उपनगरी रेल्वेनं प्रवास करता येईल असे राज्य सरकारचे आदेश असल्यामुळे इतर प्रवाशांनी हा नवा पर्याय स्वीकारला आहे